राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या पाठिंव्याचं पत्र न मिळाल्यामुळं काल शिवसेना मुदतीत सरकार स्थापनेचा दावा दाखल करू शकली नाही तर राष्ट्रवादीनंही दिलेल्या मुदतीत सरकार स्थापण्यास असमर्थ असल्याचं राज्यपालांना कळवल्यामुळे राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली होती

प्ण्याच्या महापौरपदासाठी ओबीसी प्रुष की अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण पडणार याविषयी उत्सुकता आहे उद्या द्पारी तीन वाजता प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सोडत काढण्यात येणार आहे

यानिमित्त शहरातील गुरूव्दारांमध्ये हजारो नागरिकांनी ग्रूग्रंथसाहिबसमोर माथा टेकून भजन कीर्तनाचा आनंद घेतला तसंच लंगरचा आस्वाद घेतला आणि एकमेकांना श्भेच्छा दिल्या लंगर सेवेत अनेक तरुण तरुणी सहभागी झाले होते

गुरु नानक जयंतीनिमित्त या गुरुव्दारांवर आकर्षक विद्यत रोषणाई करण्यात आली होती काही गुरुव्दारांमध्ये रक्तदान शिबिरही घेण्यात आलं गणेश पेठेतील ग्रुव्दारा श्रीग्रु सिंगसभामधे सकाळपासूनच हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला लंगरचा आस्वाद घेण्यासाठीही सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले होते असं विश्वस्त भोलासिंग अरोरा यांनी सांगितलं

फाऊंडेशनचे अध्यक्ष मनजितसिंग विरदी यांनी मुलांचं स्वागत केलं त्रिप्री पौर्णिमेनिमित्त आज शहरातल्या विविध शिव मंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला तसंच पर्वती इथल्या कार्तिकस्वामी मंदिरातही अनेक भाविकांनी दर्शन घेतलं प्णे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून वाहतुकीची कोंडी होत आहे ही कोंडी सोडविण्यासाठी बोर्ड प्रशासन लवकरच तीन ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल उभारणार आहे गुरूद्वारा रस्ता सेंट मेरी स्कूल आणि कहुल रोड या रस्त्यावर हे सिग्नल उभारण्यात येणार आहेत तसंच रस्त्यावरील दिव्यांचीही दुरुस्ती केली जाणार आहे यासाठी बोर्ड प्रशासनानं निविदा काढली असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे असं बोर्ड प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आलं

नाटकाच्या प्रयोगाला प्रमुख पाहणे म्हणून चाटे समुहाचे व्यवस्थापक फुलचंद चाटे जनहित फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड दिलीप जगताप प्रगती फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रतीक कदम उमेद केअर सेंटरच्या संस्थापिका डॉ रंजना कदम पोवार उपस्थित राहणार आहेत नाटकाच्या उद्याच्या प्रयोगातून जमा होणारा निधी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उमेद केअर सेंटरच्या वृद्धाश्रमाला देण्यात येणार आहे औद्योगिक क्षेत्रात लागू झालेल्या नीम नॅशनल एम्प्लॉएबिलिटी एनहान्समेंट मिशन या योजनेला देशातील कामगार संघटनांनी विरोध केला असून श्रमिक एकता महासंघाने मुंबई उच्च न्यायालयात त्याविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे संघटनेच्या या लढ्याला पाठिंबा असल्याचं खासदार अमर साबळे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं कामगारांना त्यांचे मूलभूत हक्क मिळाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले बंदी घालण्यात आलेल्या माओवादी संघटनेशी कथित संबध असल्याप्रकरणी नागरी हक्क कार्यकर्ते गौतम नवलाखा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज प्ण्यातील विशेष न्यायालयानं फेटाळला पोलिसांनी सादर केलेल्या प्राव्यानुसार नवलाखा यांचे माओवादी संघटनेशी संबध असल्याचं आढळन आले आहे त्यामुळे त्यांची चौकशी होण गरजेचं आहे असं सांगत न्यायालयानं अर्ज फेटाळला

पीवायसी जिमखानाच्यावतीनं आयोजित प्रौढ गटाच्या राज्यस्तरीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी आज झाली

नमस्कार